केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी आज नागपूर लोकसभा मतदारसंघातून उमद्वविरी अर्ज दाखल कळा तर सोलापूर राखीव लोकसभा मतदारसंघातून काँग्रस्विज्विष्ट नस्तासुशीलकुमार शिंदखांनी उमर्दखांरी अर्ज दाखल कला

तडकाफडकी त्रिवार तलाक देण्याच्या पद्धतीला शिक्षापात्र गुन्हा ठरवणाऱ्या अध्यादेशाच्या घटनात्मक वैधतेला आव्हान देणारी याविका सर्वोच्च न्यायालयानं रद्दबातल ठरवली आहे केरळच्या एका संस्थेनं तशी याचिका दाखल केली होती या प्रकरणी इस्तक्षेप करणार नसल्याचं सांगून सरन्यायाधीश रंजन गोगोई यांच्या अध्यक्षतेखालच्या पीठानं ही याचिका रद्दबातल केली

त्रिवार तलाक किंवा तलाक ए बिद्दत या पद्धतीनुसार मुस्लिम पुरुष त्याच्या पत्नीला तलाक हा शब्द तीन वेळा उच्चारून तडक घटस्फोट देऊ शकत असे समाजवादी पार्टीच प्रिमुख मुलायम सिंग यादव आणि त्यांच पुंत्र अखिलधी यादव आणि प्रतिक यादव यांच्या विरोधात बस्तिशही मालमत्ता प्रकरणी चौकशी अहवाल सादर करण्याच डिदेश सीबीआयला दष्टिची मागणी करण्या या एका याचिक्कर सर्वोच्च न्यायालयानं आज सीबीआयला नोटीस बजावली

राष्ट्रपती रामनाथ कोविंद आजपासून दोन एप्रिलपर्यंत क्रोएशिया बोलिव्हिया आणि चिली देशांच्या दौऱ्यावर जाणार आहेत कोविंद क्रोएशियाचे राष्ट्रपति आणि प्रधानमंत्री यांची भेट घेणार असून द्विपक्षीय हिताच्या मुद्द्यांवर चर्चा करतील असं परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाचस्तिचिव विजय ठाकूर सिंह यांनी म्हटलं आहे क्रोएशियाच्या विविध क्षेत्रांमध्ये गुंतवणुकीला आणखी वाव असल्याचं त्यांनी सांगितलं राष्ट्रपति कोविंद यांचा हा पहिलाच क्रोएशिया दौरा आहे बोलिव्हियामध्ये ते राष्ट्रपतींशी थेट तसेच प्रतिनिधी मंडळ स्तरीय चर्चा करतील तसेच भारत बोलिव्हिया व्यापार मंचाच्या बैठकीत सहभागी होतील आणि विद्यार्थ्यांशीही संवाद साधतील असं त्यांनी सांगितलं

चिलीच्या राष्ट्रपर्तीची भेट धेऊन परस्पर हिताच्या विविध मुद्द्यांवर ते चर्चा करतील व्यापार आणि आर्थिक संबंध सुधारण्यावर प्रामुख्यानं भर राहील

या प्रकरणी लक्ष घालण्याचं आश्वासन सरन्यायाधीश रंजन गोगोई यांच्या अध्यक्षतेखालच्या पीठानं यावेळी दिल्ली सरकारला दिलं

देशाच्या राजधानीच्या प्रशासनामधल्या नोकरशहांच्या नेमणूका आणि बदल्या याविषयी केंद्र सरकारचा निर्णय अंतिम असला पाहिजे असं मत दोन सदस्यांच्या पीठानं व्यक्त केलं होतं मात्र त्याबद्दलच्या इतर बारकाव्यांमध्ये न्यायाधीशांच्यात दुमत झाल्यानं हे प्रकरण मोठ्या पीठासमोर पाठवण्यात आलं होतं

ऊर्जा सुरक्षा

जम्मू काश्मीरमध्य सुरिक्षादलांनी काल श्रीनगर जवळच्या भागातून जैश ए मोहम्मदच्या तीन दहशतवाद्यांना अटक कली